मुंबईत नवीन चौदा तर पुण्यात एक नवीन रुग्णा आढळला आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यापैकी आठ जणांना घरातल्या कोरोनाबाधिताकडून तर सात लोकांना प्रवासातून कोरोनाचा संसर्ग झाल्याचं टोपे यांनी सांगितलं

कोरोना प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गोवा सीमा बंद करण्यात आली आहे इतर राज्यांच्या सीमांबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं सूचनांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा टोपे यांनी दिला

या निर्देशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे

यात राज्यातल्या औरंगाबाद अहमदनगर मुंबई मुंबई उपनगर नागपूर पुणे रत्नागिरी रायगड ठाणे आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे

या सर्वांनी माण्सकीची सेवा करण्यासाठी मोठं धाडस दाखवलं असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

कोरानाचा प्रसार थांबवण्यासाठी स्वत सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामाखेरीज घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं आहे

नांदेड जिल्ह्यात खाजगी रूणालयांच्या बाह्य रूग्ण सेवा बंद करण्यात आल्या असल्यामुळे सामान्य रूग्ण शासनाच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी गर्दी करत आहेत

त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातलगांची जेवणाची संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जैन संघटना आणि पायल प्रतिष्ठानच्या वतीनं जेवणाच्या पाकीटांचं वाटप करण्यात आलं

रस्त्यावर नागरिकांची काही प्रमाणात वर्दळ आहे मात्र रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना थांबवून घरीचं राहण्याच्या सूचना पोलीस देत आहेत

तसंच कोरोनाच्या जनजाग्रतीसाठी विद्यापीठ परिसरात स्वच्छता कशी राखायची याबद्दल ठिकठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत कार्यालयात पाच टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात बाहेरुन येणारे सर्व रस्ते तसंच वसतीग्रह अतिथीग्रहे बंद ठेवण्यात आली आहेत

शमनामीरा उरुसानिमित्त दरवर्षी अब्दुल करीम खाँ संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं यंदाचा शह्याऐंशीवा संगीत महोत्सव गेल्या शनिवारी एकवीस मार्च पासून सुरू होणार होता मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे या महोत्सवात यंदा खंड पडला आहे